याम्ळे आतापर्यंत राज्यभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकृण संख्या वीस हजाराहन अधिक झाली आहे

नागप्रात सातत्याने कोविद रुग्णवाढ होते आहे या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नागप्रच्या कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला या वेळी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येण्यावर त्यांनी भर दिला आहे ते म्हणाले की बाईट विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नागप्रमध्ये पेशंटची संख्या ख्प वेगाने वाढते आहे

म्हणून मी यानिमिताने अशी विनंती केली की टेस्टिंगची संख्या ही मोठ्या प्रमाणात नागप्रात देखील आता वाढवली पाहिजे

त्यांचं मॅनेजर्मेट याची देखील व्यवस्था करावी लागेल सीसीसी सेंटर ची व्यवस्था बेड ची व्यवस्था हॉस्पिटल ची व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात वाढवावे लागतील देशातील सर्व राज्यातील वन मंत्री यांची आढावा बैठक द्रदृश्य प्रणाली दवारे केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घेतली या बैठकीत महाराष्ट्र राज्याकडून संजय राठोड वन मंत्री उपस्थित होते

तसेच या योजनांसाठी केंद्राने राज्याला भरीव निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज म्ंबईतील आझाद मैदान इथं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर गाऱ्हाणं मांडण्यात आल मराठा आरक्षणावत सर्वोच्च न्यायालयात स्नावणी स्रू आहे न्यायालयात मराठा समाजाची बाजू सक्षमपणे मांडली जात नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी यावेळी केला मराठा आरक्षण टिकावं यादृष्टीने सक्षमपणे बाजू मांडली जात नसल्याची तक्रार मेटे यांनी यावेळी केली मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समिती निष्क्रिय ठरली आहे त्यांच्याऎवजी अन्य कोणा सक्षम मंत्र्यांकडे उपसमितीचं नेतृत्व द्यावे सारथी संस्थेचे रखडलेले काम स्रू करावे आंदोलनादरम्यानचे खटले मागे घ्यावेत अशा विविध मागण्या मेटे यांनी केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मूंबईतल्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली या पार्श्वभूमीवर पवार यांचीही कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली असून त्यांना संसर्ग झालेला नसल्याचं या चाचणी अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं टोपे यांनी सांगितलं विश्वविद्यालयाच्या वतीने हिंदी माध्यमातून विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत अशी माहिती क्लग्रू प्रो रजनीश कुमार श्क्ल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

अधिक माहिती करिता विद्यार्थी टोल फ्री नं

नशाम्क्त भारत कॅम्पेनचा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभा कक्षामध्ये प्रारंभ करण्यात आला

राज्यामध्ये नागप्रसह मुंबई पूणे व नाशिक येथे हे कॅम्पेन राबविण्यात येणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी नशाम्क्त भारत कॅम्पेन राबविण्यात येत आहे समाजामध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी शाळा महाविद्यालये येथे नशाम्क्त भारत कॅम्पेनव्दारे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील व्यसनाधीन नागरिकांनी सम्पदेशन करण्यात येईल व्यसनम्क्ती केंद्रातील स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे व्यसनाच्या विळखात सापडलेल्या य्वकांना व्यसनम्क्त करण्यासाठी नशाम्क्त भारत कॅम्पेन व्दारे निश्चितच मदतनीस ठरेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला राज्याचे आपती व्यवस्थापन भ्रकंप मदत व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेला पोलिस जवान दृष्यंत नंदेश्वर याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले

शासन सदैव शहीद जवानांच्या क्ट्ंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली महिला आणि बालविकासासाठीच्या योजना अधिक परिणामकारकतेने आणि समन्वयाने राबविता याव्यात या दृष्टिकोनातून महिला आणि बालविकास भवन उपयुक्त ठरेल असा विश्वास पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला

भंडारा इथं डॉ कदम यांच्या हस्ते महिला आणि बालविकास भवनचं उद्घाटन करण्यात आलं अमरावती जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात कपाशीवर ग्लाबी बोंड अळीचे आक्रमण झाले आहे या संकटाचा शेतकऱ्यांनी कसा सामना करायचा यांचे प्रात्यक्षिक डॉक्टर पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आज शेतकऱ्यांना दिले

त्यातील अमरावती ताल्क्यातील कठोरा ब्द्रक या गावांमध्ये कपाशीवर ग्लाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले त्यान्सार अळीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले

डोंबिवली फास्ट फ्गे लय भारी या मराठी चित्रपटांसह दृश्यम रॉकी हँडसम म्ंबई मेरी जान मदारी आदी हिंदी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं कामत यांनी लिहिलेला आणि अभिनय केलेला सातच्या आत घरात हा मराठी चित्रपटही विशेष गाजला होता गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथं यकृताच्या विकारावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून स्रू असलेल्या पावसान जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पां मधील जलासाठ्यामध्ये वाढ झाली असली तरीही खरीपामध्ये येणाऱ्या तसेच आपल्या दररोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या उडीद आणि मंग ही डालवर्गीय पिकं शेती मध्ये उभ्या अवस्थेत खराब झाली

गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा प्र मात्र कायम आहे भामरागड आलापल्ली मार्ग बंद असून त्या परिसरातील शंभर गावांचा संपर्क त्टला आहे सिरोंचा ताल्क्यातील सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने असरअली सोमनपल्ली हा मार्ग बंद आहे कंबलपेठ नाल्याचा प्र ओसरल्याने जाफ्राबाद मार्ग तसेच गडअहेरी नाल्याचा प्र ओसरल्याने अहेरी गडअहेरी मार्ग सुरु झाला आहे अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत